यानिमित्तानं भारताचे मित्रराष्ट्र असलेल्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत आहे याआधीही भारताचा महत्त्वाकांक्षी भौगोलिक राजकारण आणि भौगोलिक अर्थकारण या विषयावर काल नवी दिल्ली कें सुरुवात झाली या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रधानमंत्री उपस्थित होते या कार्यक्रमाला न्यूझीलंडच्या माजी प्रधानमंत्री हेलेन क्लार्क अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमिद करझाई कॅनडाचे माजी प्रधानमंत्री स्टीफन हार्पर स्वीडनचे माजी प्रधानमंत्री कार्लं बीड्थ डेन्मार्कचे माजी प्रधानमंत्री अँडर्स रासमुसेन भूतानचे माजी प्रधानमंत्री त्शेरींग तोबगे आदी माजी राष्ट्रप्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते जगाला भेडसावणा या महत्त्वपूर्ण विषयांवर या नेत्यांनी आपली मतं मांडली पस्राष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि निरिक्षक संशोधन संस्थेच्या वतीनं या पाचव्या परिषदेचं आयोजन केलं आहे तीन दिवस चालणा या या कार्यक्रमात बारा देशांचे परराष्ट्रमंत्री तर शंभर देशातले जवळपास सातशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत

तामिळनाडूत सुगीच्या काळात साजरा केला जाणारा पोंगल हा सण आज मोठ्या उत्साहात सुरु झाला तामिळ दिनदर्शिकेनुसार थाई या पवित्र महिन्याचा पहिला दिवस पोंगल म्हणून साजरा होतो यानिमित्तानं विविध राजकीय नेत्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत दारादारात रांगोळ्यांचे सडे घालुन आणि हळद आले ऊस अशा कृषी उत्पादनांची पूजा करुन पोंगल साजरा होत असतो या निमित्तानं गोडाधोडाये पारंपारिक जिन्नस बनवले जातात

त्याची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो बहात्तराव्या सेनादिनानिमित्त लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी सर्व स्तरांमधल्या जवानांचं त्यांच्या कुटुंबियांचं निवृत्त जवानांचं तसंच वीर नारींचं अभिनंदन केलं आहे राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या प्रत्येक आव्हानाला भारतीय लष्करानं तोंड दिलं आहे तसंच आपलं समर्पण आणि उच्चस्तरीय व्यावसायिक कौशल्यामुळे ते एक बहुमितीय आणि कणखर सेनादल बनलं आहे असं जनरल नरवणे यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे भारतीय लष्कर तांत्रिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी गतिमान पावलं उचलत आहे असं नरवणे यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रक्रिया सिनेटकडे पाठवण्याबाबत अमेरिकी प्रतिनिधीगृहात आज मतदान होणार आहे

आपल्या राजकीय प्रतिस्पध्याविरुद्ध तपास करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणल्याचा आरोप या सभागृहानं गेल्या महिन्यात ट्रम्प यांच्यावर ठेवला अमेरिकी प्रतिनिधी गृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी ट्रम्प यांच्याविरुद्धच्या महाभियोगात त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या वतीनं युक्तीवाद करणा यांची नावंही आजच्या मतदानात निश्वित होण्याची शक्यता आहे डेमोक्रेंटिक पक्ष एकतर्फी महाभियोग प्रक्रिया राबवत असल्याचा आरोप अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लीकन पक्षानं केला आहे

यावेळी परस्परांमधला व्यापार गुंतवणूक आणि व्यापार प्राथमिकतेच्या शक्यता तपासण्याबाबत दोन्ही नेत्यांमधे चर्चा झाली

उझबेकिस्ताननं अवलंबिलेलं मुक्त आर्थिक धोरण व्यापारपोषक वातावरण आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांची माहिती कमिलोव यांनी एस जयशंकर यांना दिली

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्क्षभूमीवर निवडणूक आयोगानं काल निरीक्षकांसाठी प्रशिक्षण शिविराच आयोजन केलं होत

प्रत्येक निरीक्षकांनी निवडणूक आयोगाच्या नियमावलीचं काटेकोर पालन करावं अशा सूचना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्या प्रत्येक तक्रारींचं निराकरण करण्यासाठी निरीक्षकांनी तत्पर राहावं असं निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी सांगितलं निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा जास्त वापर करावा असंही ते म्हणाले